हात आणि तोंड स्वच्छ ठेवा

स राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा न घेण्याचा निर्णय

त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली

हा कर लागू झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वाधिक महसूल आहे

अर्थ मंत्रालयानं ही आकडेवारी दिली आहे कोरोना विषाणू संसर्गानंतरच्या काळात गेल्या सहा महिन्यात आर्थिक सुधारणा झपाट्यानं होत असल्याचा कल दिसत आहे या महसुलानं एक लाख कोटीचा जो टप्पा गाठला आहे हे त्याचचं द्योतक असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे बनावट देयकांवर ठेवलेलं बारीक लक्ष जीएसटी प्राप्तीकर आणि सीमाश्ल्क प्रणालीसह विविध स्त्रोतांकडून येणाऱ्या माहितीचं सखोल मूल्यमापन तसंच प्रभावी कर प्रशासन यामुळे हा विक्रमी महसूल जमा झाल्याचंही सरकारनं सांगितलं

हा निर्णय अल्पावधीत फिरवण्यात आल्यामुळे विरोधी पक्षांच्या टीकेचं लक्ष्य बनला आहे

तसंच या पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल केले असल्याचंही भुसे यांनी यावेळी सांगितलं

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली

आपल्या प्रवासात सहभागी असणाऱ्या सर्वांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याचं त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे यावर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल या संदर्भातली घोषणा केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांचं या प्रस्काराबद्दल अभिनंदन केलं आहे

विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पून्ने यांनी ही माहिती दिली बारावीच्या प्रात्यक्षिक परिक्षा मर्यादित स्वरुपात घेतल्या जातील असं त्यांनी सांगितलं मंडळानं दिलेल्या मार्गदर्शक सूचीप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परिक्षेऐवजी प्रात्यक्षिकावर आधारित विशिष्ट लेखनकार्य प्रकल्प प्रात्यक्षिक वही अथवा ग्रहपाठ यांचा समावेश असेल असं पुन्ने यांनी सांगितलं दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेचं प्रवेशपत्र येत्या शनिवारपासून ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचं मंडळाकड्रन सांगण्यात आलं

सर्व सुक्ट्यांच्या दिवशीदेखील ही केंद्रं सुरु ठेवता यावीत यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी असे लेखी आदेश सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत

काल या लसीकरण केंद्रांवर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

जिल्हा व्यापारी महासंघ आणि संलग्न संघटनांच्या काल झालेल्या बैठकीत कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या नियमावलीचं काटेकोर पालन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली

ही लस प्र्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी सरकारच्या निर्देशानुसार लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन या संसर्गविरोधातल्या लढाईला अधिक बळ द्यावं असं आवाहन निलंगेकर यांनी केलं आहे

मात्र दुपारी दोन ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार असल्याचं जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी म्हटलं आहे

खाजगी कोविड रुग्णालयांना तसंच सिटीस्कॅन आणि एक्स रे सेवा देणाऱ्या रुग्णालयांना राज्य शासनाच्या निर्देशानुसार श्र्ल्क आकारणी करावी आणि रुग्णालयाच्या दर्शनी भागांवर दरपत्रक लावणं बंधनकारक करावं अशी मागणीही पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे दरम्यान परभणी जिल्ह्यात लावण्यात आलेली संचारबंदी तत्काळ रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे जिंतूर सेलू मतदारसंघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे

या औषधी दुकानदारांवर प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे

कोविड प्रतिबंध नियमांचं पालन करत हे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे दरम्यान जिल्हा प्रशासन पोलीस दल नगरपालिका जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं काल बस स्थानकासमोर गर्दीच्या ठिकाणी नागरीकांना मास्क वाटप करण्यात आले

पालकमंत्री सुभाष देसाई तसंच रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भ्मरे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आमदार अंबादास दानवे आदी यावेळी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर आणि क्रष्णा पाटील डोणगावकर यांनाही यावेळी शिवसेनेत प्रवेश देण्यात आल्याचं पक्षातर्फे कळवण्यात आलं आहे

मध्य प्रदेशमध्ये वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काही कडक निर्णय घेण्यास सुरूवात केली असून त्यानुसार बस बंदीचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे

नीलम गोऱ्हे यांनी काल मुंबईत दिली कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या झपाट्यानं वाढायला लागली असल्यामुळे पुन्हा अनेक असंघटित कामगारांच्या मनात गावी जाण्याचे विचार सुरू झाले असल्यानं त्यावर आवश्यकतेनुसार उपाय योजन्यासंदर्भात ही बैठक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे